काढणीला आलेली सोयाबीन कापूस तसंच ऊस ही पिकं हातातून गेली आहेत

लोहारा तालुक्यात सास्तूर इथं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना खासदार पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंतप्रधानांकडे मदत मागणार असल्याचं सांगितलं अतिव्रष्टीम्ळे शेत पिकांचं तसंच शेत जमिनीचंही प्रचंड नुकसान झालं असून त्यावर राज्य सरकार मदत करेल परंतु त्याला मर्यादा असल्यानं या भागातले आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन पंतप्रधानांकडे मदतीची मागणी करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं त्यापूर्वी पवार यांनी काल सकाळी तुळजापूर तालुक्यात काक्रंबा इथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली काक्रंबा इथं बाधित शेतीची तसंच पावसामुळे वाहून गेलेल्या शेताची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला पवार यांनी काल लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या खिल्लारी किल्लारी काजळे चिंचोली या परिसरात झालेल्या नुकसानाचीही पाहणी करत शेतकऱ्यांनी दिलेली निवेदनं स्वीकारली खिल्लारी आणि उजनी जवळच्या गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचीही त्यांनी पाहणी केली तूर सोयाबीन ऊस या पिकांचं तसंच शेतजमिनींचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीनं मदतीची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं दरम्यान आजही पवार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अन्य भागाचा दौरा करणार आहेत

वडेट्टीवार यांनी काल नांदेड जिल्ह्यात भायेगाव किक्की राहेर या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर नांदेड इथं घेतलेल्या पीक नुकसान आढावा बैठकीत ते बोलत होते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे

जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या न्कसानाची माहिती यावेळी दिली दरम्यान वडेट्टीवार काल मुखेड तालुक्यातल्या पिक नुकसानीची पाहणी करून परत येत असतांना नरसी मुखेड रस्त्यावर होटाळा इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवत पिक नुकसान पाहणीचे कार्यक्रम थांबवा आणि शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत द्या अशी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी बालाजी बच्चेवार यांनी वडेट्टीवार यांना मागणीचं निवेदनही दिलं शेतकऱ्यांनी काळजी करू नये सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा दिलासा बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करताना काल पीडित शेतकऱ्यांशी ते बोलत होते धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या गेवराई माजलगाव वडवणी ताल्क्यात अतिव्रष्टीचा फटका बसलेल्या काही गावांना भेट दिली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून आपण त्यांना या बाबत संपूर्ण कल्पना देणार असून लवकरात लवकर सरकार मदत करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला

ते काल सांगली इथं भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते विधान परिषदेची आमदारकी मिळणार या आशेनं राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प आहेत अशी टीकाही त्यांनी यावेळी केली अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी केंद्राकडे राज्य सरकारचं शिष्टमंडळ नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा भाजप आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्याबरोबर येतील असं पाटील म्हणाले पोलीस मारहाणप्रकरणी शिक्षा झालेल्या यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली

ते काल सांगली इथं प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते

पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे

रत्नागिरी जिल्ह्यातला कोरोना विषाणू संसर्गाचा मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुविधेचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते द्रदूश्य संवाद प्रणालीद्वारे झालं त्यावेळी ते बोलत होते कोरोना विषाणूची द्सरी लाट रोखण्यासाठी मास्क वापरणं सुरक्षित अंतर ठेवणं आणि हातांची स्वच्छता राखणं ही त्रिसूत्री पाळण्याची शपथ सर्वांनी घ्यावी असं ते म्हणाले

यापूर्वी सकाळी साडे नऊ ते द्पारी दीड या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जायचा आता दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत देखील हा ई संजीवनी बाह्य रुग्ण विभाग सुरु असणार आहे राज्यभरात आतापर्यंत सहा हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे या ऑनलाईन ई संजीवनी सेवेचे मोबाईल अॅप ही कार्यरत असून अॅण्ड्राईड आधारीत अॅप असल्यानं स्मार्ट फोन धारकांना त्याचा लाभ होत आहे

नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला

रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते झालं या वसतीगृहातून गुणवंत विद्यार्थींनी घडाव्यात आणि ही इमारत गुणवंताची खाण ठरावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली

सिल्लोड तालुक्यात पळशी इथल्या एका महिलेचा आणि खातखेडा इथं एका मजुराचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला तर पळशी आणि टाकळी खुर्द इथं वीज पडल्यामुळे दोन गायी दगावल्या

या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे जालना शहरासह जिल्ह्यातही काल वादळी वारा आणि मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस झाला

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडला तर हे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण भरू शकतं त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे दरवाजे उघडावे लागू शकतात ही शक्यता लक्षात घेऊन मांजरा नदी काठावरील शेतकरी ग्रामस्थांनी सावध राहण्याचं आवाहन लातूरचे जिल्हाधिकारी ही श्रीकांत यांनी केलं आहे

येत्या दोन दिवसात मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता प्णे वेधशाळेनं वर्तवली आहे

अखिल भारतीय शेतमजूर संघटनेच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य होते पक्षाच्या राज्य समितीवरही सदस्य म्हणून त्यांनी काम केलं होतं जिल्ह्यातल्या महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष होते आज सकाळी नऊ वाजता अंबाजोगाई इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत